संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आज तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम करूणानिधी यांना श्रद्धांजली चेन्नईतील मरिना समुद्र किनाऱ्यावर आज अत्यंसंस्कार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यातील आश्वासनांची प्रर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येणार असं राज्य निवडणूक आयुक्त श्री ज

सहारिया यांचं प्रतिपादन

राज्यातील नद्यांच्या प्रनरूज्जीवनाच्या द्रष्टीनं यवतमाळ जिल्ह्यातील वाघारी नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या आराखड्याला मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची तत्त्वतः मंजूरी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये आज तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नेतृत्व एम करूणानिधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली लोकसभेत अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांनी तर राज्यसभेत सभापती श्री

वेंकय्या नायडू यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी चेन्नईत द्रमुक नेते करूणानिधी यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली अभिनेते रजनीकांत कमल हसन यांच्यासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकारांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन तमिळनाडूचे राज्यपाल श्री बनवारीलाल पुरोहित राज्याचे राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी करूणानिधी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे चेन्नईमधील मरिना समुद्र किनाऱ्यावर आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत वीज नविकरणीय ऊर्जा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु या क्षेत्रातील महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा आढावा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी घेतला या बैठकीला नीती आयोग पंतप्रधान कार्यालय आणि पायाभूत सुविधांसंबंधी मंत्रालयांचे उच्चाधिकारी उपस्थित होते राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी विरोधी पक्षांतर्फे काँग्रेसचे खासदार श्री

हरीप्रसाद हे उमेदवार असतील अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे या पदासाठीची निवडणूक उद्या होणार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून संयुक्त जनता दलाच्या श्री हरिवंश नारायण सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे विरोधी पक्षांमधल्या काँग्रेसव्यतिरिक्त अन्य पक्षांनी या पदासाठी आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपला उमेदवार हा सर्व विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार असेल असं काँग्रेसनं म्हटलं आहे

तसंच नोकऱ्यांमध्ये आरक्षणातील कोट्याप्रमाणं जागा भरल्या नसतील तर त्या भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्याचप्रमाणं महात्मा ज्योतिबा फूले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं शिफारस केली असल्याची माहितीही त्यांनी दिली राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीनं वरळी इथल्या एनएससीआय इथं आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं झालं त्यावेळी ते बोलत होते सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारनं नवीन ओबीसी मंत्रालयाची स्थापना केल्याचं सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले इतर मागास वर्गासाठी जे आवश्यक आहे ते सर्व देण्याचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहे ओबीसीसाठीच्या राष्ट्रीय मागास आयोगाला संविधानिक दर्जा देण्याच्या घटना दुरूस्तीला संसदेनं मान्यता दिली आहे राज्यात पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संयुक्त भागीदारी धोरणास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली यामुळं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांसाठी घरक्लं बांधण्याची कार्यवाही आता अधिक व्यापक आणि गतीनं होण्यास मदत होणाऱ आहे पंतप्रधान आवाय योजनेस विस्तृत आणि व्यापक करून आवश्यक गती देण्यासाठी या यंत्रणांबरोबरच खासगी जमीन मालकांना संयुक्त भागीदारी तत्त्वावर योजनेमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे राज्यातील बांबू क्षेत्राचा विकास करून त्या आधारित उद्योगाला चालना देण्यासह बांबूच्या मूल्यवर्धनासाठी सुनियोजित प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान महाराष्ट्र ही कंपनी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली राज्य सरकार आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्यानं स्थापन करण्यात येणाऱ्या या कंपनीमुळं राज्यातील बांबूशी संबंधित क्षेत्र सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे

या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागात वीजजोडणी पूर्ण करणे आहे

गोंदिया जिल्ह्याचे आकाशवाणीचे वार्ताहर श्री हरेकृष्ण मोटघरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला साऊंड बाईट कैलास भैर मी कैलास भैर बोलत आहे

मात्र ही योजना लागू झाल्यापासून वीजेच्या कनेक्शनसाठी अर्ज केला आहे

आपल्याला क्रळलेही पैसे भरावे लागले नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये पाच वर्षांत एकही जागेवर निवडणूक न लढविणाऱ्या आणि जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त श्री ज

सहारिया यांनी मुंबईत दिली

या आदेशात विविध सुधारणा करण्यासंदर्भात अनेक राजकीय पक्ष स्वयंसेवी संस्था विचारवंतांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगानं आता या सुधारणा केल्या आहे

अन्यथा संबंधित पक्षाची नोंदणी रद्द करण्यात येईल संबंधित राजकीय पक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागं न घेता प्रत्यक्ष निवडणूक लढविणं बंधनकारक असेल ग्रामीण भागातल्या शासकीय जागांवरची निवासी अतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

राज्यातल्या अशा सगळ्या अतिक्रमणांची माहिती संकलित करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल एपचा काल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकासमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं

त्यासाठी रॅलों फॉर रिव्हर अंतगत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारो नदीचं प्नरुज्जीवन प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे असं प्रातपादन राज्यपाल चेन्जामनेनी विद्यासागर राव यांनी आज मुंबई इथं केलं यावेळी वाघारो नदों पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या आराखड्यास म्रख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूरों दिलो ईशा फाऊंडेशनच्या वतीनं नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी रॅलां फॉर रिव्हर हा प्रकल्प रार्बावण्यात येत असून त्याअंतगत यवतमाळ जिल्ह्यातील वाघारो नदीचं प्नरुज्जीवन करण्यात येणार आहे या प्रकल्पाच्या आराखड्याचं सादरोकरण राज्यपाल श्री विद्यासागर राव आर्गाण मुख्यमंत्री श्री

यावेळी वनमंत्री श्री सुधीर मुनगंटोवार ईशा फाउंडेशनचे सदगुरू जग्गी वासुदेव उपस्थित होते राज्यपाल म्हणाले वाघारां नदींचं प्नरुज्जीवन केल्यामुळ आसपासच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याबरोबरच पयावरण संवधंनही होणार आहे त्यामुळं हा फक्त एका जिल्ह्यासाठी नसून संपूण देशासाठी महत्त्वपूण प्रकल्प आहे भारत आर्मण माल्टा देशाचे संबंध आधक दृढ करण्याच्या दिशेनं महाराष्ट्रानं पाऊल टाकलं असून माल्टा देशाच्या सहकायानं र्डिसबरमध्ये माल्टा ते र्सिंधुद्ग र्वमानसेवा सुरू करण्यात येणार आहे तसंच दक्षिण आर्शिया खंडातील सवात मोठं डाटा सटर र्सिंध्दगमध्ये उभारण्यात येणार असल्याची माहिती संध्दगचे पालकमंत्री तथा गृह वित्त आर्गण राज्यमंत्री श्री दोपक केसरकर यांनी दिलो

माल्टा देशाचे पर्यटन मंत्री श्री मिझ्झी आणिमाल्टाच्या पंतप्रधान कायालयातील र्साचव र्तानया ब्राऊन यांच्या शिष्टमंडळानं आज सिंधुद्गचे पालक मंत्री श्री

लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त श्री स्वाधीन क्षत्रिय यांच्याहस्ते चंद्रपूर महानगरपालिकेच्या आपले सरकार सेवा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं